नीतिश कुमार होणार बिहारचे सातव्यांदा मुख्यमंत्री उद्या शपथविधी

सामाजिक सुरक्षितता संहितेचा मसुदा श्रम मंत्रालयाद्वारे अधिसूचित

नामवंत बंगाली अभिनेता सौमित्र चटर्जी यांचं निधन बिहार जनता दल संयुक्तचे नेता नीतिश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार हे निश्वित झालं आहे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीचा नेता म्हणून आज पाटणा इथं झालेल्या संयुक बैठकीत त्यांची निवड करण्यात आली एक वृत्तांत ध्वनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नव्यानं निवडून आलेल्या जदयुच्या सदस्यांनी एकोणसत्तर वर्षीय नितीश कुमार यांची पक्ष नेता म्हणून आधी निवड केली एनडीचा गट नेता म्हणून निवड झाल्यानंतर कुमार यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची यावेळी इच्छा नव्हती परंतु भाजपाच्या विनंतीवरुन आघाडीचं राज्यात नेतृत्व करण्याचं आपण मान्य केलं असं सांगितलं नीतिश कुमार आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी उद्या दुपारी होणार आहे राज्यपाल फागु चौहान त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देववतील

डी ए च्या पाटणा इथं झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग निरीक्षक म्हणून उपस्थित होते भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांसोबत चर्चेनंतर उप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं बिहार भाजपा अध्यक्ष संजय जैसवाल आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते तसंच हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी ए

अपक्ष आमदार सुमित सिंग यांनी एन डी ए ला पाठिंबा व्यक्त केला आहे पाटणाहून के

लाल यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे दरम्यान तारकिशोर प्रसाद यांची भाजपा विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे रेणू देवी यांची पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली आहे

दिल्ली बैठक कोविड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीतल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली आरटी पीसीआर चाचण्यांची संख्या दुप्पट करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागात आरोग्य मंत्रालय आणि आय सी

आर ची फिरती चाचणी वाहनं तैनात करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं

भारतीय कंपन्यांची चांगली कामगिरी आणि सरकारनं नुकत्याच घोषित केलेल्या आर्थिक सुधारणा यामुळे गुंतवणुकीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे

या प्रकरणातील अन्य संबंधितांचा तसंच बनावट बिलांचा फायदा घेऊन कर चुकवणाऱ्या लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती विभागाच्या महासंचालनालयातल्या सूत्रांनी दिली आहे पोलाद आणि स्टील तांब्याच्या तारा प्लास्टिक ग्रॅन्युअल्स तयार कपडे सोनं चांदी कृषी उत्पादनं दूध उत्पादनं आणि मोबाईल्सच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी झाल्याचं डी

नं म्हटलं आहे

रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टलवर प्रवेशाचा दिनांक पाहावा शाळेत पालकांनी गर्दी करू नये तसेच सोबत मुलांना घेऊन जाऊ नये अशा सूचनाही राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने दिल्या आहेत किसान रेल्वे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी सुरु झालेल्या किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे

मध्य रेल्वेनं देशात सर्वप्रथम देवळाली ते मुझफ्फरपूरपर्यंत किसान रेल्वे सुरु केली

त्यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे गोव्यात सावर्डे ते वास्को दरम्यान गाड्यांची गती वाढविण्याचा निर्णयही झाला आहे टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद असताना या रेल्वेमार्गांच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच या कामाची पाहणी केली चाचणी घेतली त्यानंतर गती वाढविण्यास परवानगी दिली

याबाबत अधिक माहिती ध्वनी या मसुदा नियमांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी राज्य विमा महामंडळ ग्रॅच्युईटी मातृत्व लाभ सामाजिक सुरक्षितता आणि बांधकाम तसंच अन्य निर्माण कामगारांशी संबंधित अधिभार असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता कंत्राटी कामगार आणि फलाट कामगारांशी निगडीत सामाजिक सुरक्षिततेच्या तरतुदींचं परिचालन करण्यात आलं आहे मंत्रालयानं संबंधित व्यक्तींडून या मसुद्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत

या मसुदा नियमांमध्ये असंघटित कामगार कंत्राटी कामगार आणि फलाट कामगारांद्वारे केंद्र सरकारच्या पोर्टलवर स्वयं नोंदणीसह आधार क्रमांकावर आधारित नोंदणीचीही तरतूद आहे निश्चित मुदतीच्या रोजगारावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीबाबतही यात तरतूद केली आहे एखाद्या आस्थापनेची एकाच वेळी इलेक्ट्रॉनिक नोंदणी होईल आस्थापना बंद झाली तर नोंदणी रद्द होईल इमारत आणि इतर बांधकाम मजुरांच्या संदर्भात स्वयं मूल्यांकन आणि अधिभाराची रक्कम देण्याची पद्धतही या नियमांमध्ये सविस्तर दिलेली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

त्यांनाही आता कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करता येणार असून त्यांचे परंपरागत काम सोडून दुसरा व्यवसाय करता येणार आहे जमीन खरेदी करता येणार आहे तसंच निवडणूकही लढवता येणार आहे

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस देविंदर कुमार मान्याल यांनी जम्मू विभागासाठी ही यादी जाहीर केली श्रद्वाजली गेल्या शुक्रवारी उत्तर काश्मीरमध्ये हौतात्म्य आलेल्या चार जवानांना आज लष्करातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली श्रीनगर इथल्या लष्करी छावणीत लेफ्टनंट जनरल बी

राजू यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली

दरम्यान कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात हुतात्मा झालेले सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक राकेश दोभाल यांना बी एस एफ च्या श्रीनगर इथल्या मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली जयती देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी बांधवांना संघटीत करुन इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण केली बिरसा मुंडा यांनी समाजातील शोषित वंचित घटकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान आणि सामाजिक एकात्मतेसाठी त्यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे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

चटर्जी यांनी आकाशवाणीवर निवेदक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अखेरपर्यंत अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे चटर्जी पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते पद्मभूषणसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही त्यांना मिळाला होता

प्रकाश जावडेकर महाराष्ट्रातलं लोणार सरोवर आणि उत्तर प्रदेशमधील सुर सरोवर रामसर स्थळ म्हणून घोषित झाल्याबद्दल पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे पाणथळ जागा या पृथ्वीवरील सर्वात जास्त उत्पादक क्षमता असलेल्या पर्यावरण परिसंस्था आहेत असं जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे